ते काल हैदराबाद इथं वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या प्रयोगशाळेतल्या शास्त्रज्ञांशी बोलत होते

यापैकी वीस हजार केंद्रांचं काम या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली राज्य विधानसभेच्या आगामी निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली पक्षाचे खासदार आमदार जिल्हाप्रमुख तसंच निवडणूक समितीशी नड्डा यांनी विविध विषयांवर चर्चा केली आज मुंबईत गोरेगाव इथं ते भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत राज्याला दुग्ध आणि मत्स्यव्यवसायात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची इच्छाशक्ती वाढवा असे निर्देश पशुसंवर्धन द्ग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिले आहेत काल कोल्हापूर इथं पश्वैद्यकीय दवाखान्यांना जानकर यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते

ठाणे जिल्ह्यातल्या कसारा या गावातून या राज्यस्तरीय लसीकरणाला प्रारंभ झाला

कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही आरोग्यमंत्र्यांनी केलं

महिला आणि बालकांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू केलेल्या सीसीपीडब्ल्यूसी या संकेतस्थळासंबंधी काल मुंबईत आयोजित कार्यशाळेत ते काल बोलत होते वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे वाढत असून या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर यंत्रणा सज्ज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही आमदार पुढच्या काही दिवसांत भाजपात येणार असल्याचं विधान पाटील यांनी केलं होतं पाटील यांनी असं संभ्रमाचं वातावरण निर्माण करू नये असं आवाहन पवार यांनी केलं

दीक्षित यांचं काल नवी दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं

त्या सध्या दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे

एक कुशल सहृदयी आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावलं असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे

वनस्थळी संस्थेच्या संस्थापक असलेल्या प्रंदो यांनी या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागतल्या महिलांच्या सबलीकरणासाठी भरीव काम केलं विद्यार्थी समितीच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात सुमारे अडीचशे बालवाड्या सुरु केल्या तर अकरा हजारहून अधिक बालवाडी शिक्षकांना प्रशिक्षण दिलं सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी त्यांना पुण्यभूषण आदिशक्ति सावित्रीबाई प्रस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या त्या पत्नी होत

या तंत्रज्ञानात शेतीमधला समतोल साधण्याची ताकद असून कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचंही नरदे यांनी नमूद केलं जीएम तंत्रज्ञानामुळे कीटकनाशकांचा खप घटला असून उत्पादन खर्च कमी झाला आहे

ची या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत होणाऱ्या या परिसंवादात कृषी शास्त्रज्ञ आणि शेती विषयाचे अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत

आज या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूची जपानच्या अकाने यामाग्रची हिच्याशी लढत होणार आहे

शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीनं करण्यात आलं आहे

सैन्यभरतीसाठी सराव करणाऱ्या या तरुणांना अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला तळेवाडी फाटा इथं महामार्ग पोलिस चौकीसमोर हा अपघात झाला

महाराष्ट्र इंग्रजी शाळा संघटना मेस्टाचा या कर आकारणीला तीव्र विरोध असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत दिली शहरात सुमारे शंभर अनधिकृत इंग्रजी शाळांवर कारवाईची मागणीही त्यांनी यावेळी केली मराठवाडा साहित्य परिषेदचे विविध ग्रंथप्रस्कार आज प्रसिध्द समीक्षक डॉ वसंत पाटणकर यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत औरंगाबाद इथं परिषदेच्या डॉ

गो नांदाप्रकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे

कोल्हाप्रर जिल्ह्यातल्या ओंकार नौलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातल्या कळवण इथल्या विनीत मालप्रे या तरुणांची यंदाच्या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे

केंद्र सरकारकनं या कामाच्या नुतनीकरणास मंजुरी दिलेली आहे

चाळीस दिवसांच्या यात्रेसाठी जाणाऱ्या या सर्वांना काल ओळखपत्र ई ब्रेसलेट टोकन नंबर देण्यात आले